येत्या मंगळवारी सहा तारखेपासून या सुनावणीला प्रारंभ होईल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत सुनावणी सुरू राहणार असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे

विधेयकाच्या बाजूने एकशे सत्तेचाळीस तर विरोधात बेचाळीस मतं पडली त्यापूर्वी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षानं हे विधेयक घटनात्मकदृष्ट्या अवैध तसंच व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं सांगत या विधेयकाला विरोध केला या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं हे विधेयक संमत झाल्यामुळे आता संघटनेव्यतिरिक्त एका व्यक्तीला दहशतवादी घोषीत करणं शक्य होणार आहे

काश्मीर खोऱ्यात यात्रेकरुंवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणेकडून वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या गृह सचिवांनी या संदर्भात एक पत्रक जारी करत यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर खोऱ्यातून तत्काळ परतण्याचं आवाहन केलं आहे

ते काल लोकसभेत बोलत होते मातांना पोषण आहार पुरवल्यास बालकांचं क्पोषण होणार नाही याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीची गरजही त्यांनी व्यक्त केली महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बोलताना एक ते सात ऑगस्टपर्यंतचा स्तन्यपान सप्ताह गांभीर्यानं पाळला जावा बालकांना जन्मापासून तासाभरात आईचं दूध मिळेल यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात जनजाग्रती करावी असं आवाहन केलं

या पक्षांच्या नेत्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार छगन भूजबळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो यामुळे विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात अशी मागणी या पक्षांनी केली या नियोजित मोर्चात सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएमविरोधात अर्ज भरून घेतले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

भाजपची महाजनादेश यात्रा काल वर्ध्यात पोहोचली याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते जनतेचा पाच वर्ष पाठींबा हीच खरी पावती असून आपण जनतेप्रती उत्तरदायी असल्याचं ते म्हणाले शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतचा जागा वाटपाचा मुद्दा वाद न होता सुटेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा काल नांदेड इथं पोहोचली त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते सामान्यांच्या समस्या समजून घेणं हा या जनआशीर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं

निवड समितीनं काल ड्वीट करून रवीशकुमार यांच्यासह एकूण पाच जणांना हा पुरस्कार देत असल्याचं जाहीर केलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी इन कॅमेरा सुनावणी घेण्याची आवश्यकता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएनं व्यक्त केली आहे या सुनावणीला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो यामुळे ही सुनावणी इन कॅमेरा करावी असं एनआयएनं विशेष न्यायालयाकडे दाखल याचिकेत म्हटलं आहे

या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली या छाननीत विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बाद ठरला शिवसेना भाजप युतीचे अंबादास दानवे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाब्राव कुलकर्णी यांच्यासह एकूण सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत परवा पाच ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल

विविध बँकांच्या जिल्हा समन्वयकांसोबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

लातूर जिल्ह्यात सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वारकरी भवन उभारलं जाणार आहे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली ते काल निलंगा इथं काल एका बैठकीत बोलत होते

वडोदबाजार इथं गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली तमजील शेख आणि मिनाज शेख अशी या विद्यार्थांची नावं आहेत काल या दोघांचे मृतदेह सापडल्याचं पोलिसांकड्रन सांगण्यात आलं

हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे